बिहारमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते आज बोलत होते लोकसभेनं संमत केलेली ही विधेयकं राज्यसभेत मांडली जाणार आहेत हा प्रस्तावित कायदा ऐतिहासिक असून त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल असं मोदी म्हणाले दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कृषी सुधारणेसाठी आणलेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊन शेतकरी स्वावलंबी होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे

लोकसभेनं मंगळवारी संमत केलेलं हे विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं

कोविड प्राद्भावासाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी खासदार तसंच मंत्र्यांच्या वेतनात कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे वेतन कपातीला बहुतेक खासदारांनी पांठीबा दर्शवला असला तरी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी रद्द करण्याच्या निर्णायाचा पुर्नविचार करण्याची विनंती केली आहे दरम्यान कर सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान गदारोळ झाल्यानं लोकसभेचं काम आज वारंवार स्थगित झालं पीएम केअर निधीसंदर्भात बोलताना वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली उभं राहून घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याचा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला त्यानंतरही गदारोळ थांबला नाही त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांना प्रथम अध्या तासासाठी आणि त्यानंतर तालिका अध्यक्षांना तीन वेळा सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं मुंबईतल्या इंदू मिल इथं प्रस्तावित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सभारंभ पुढे ढकलण्यात आला आहे पुढील काही दिवसांत पायाभरणीचा कार्यक्रम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत या कारणावरुन कुणीही राजकरण करु नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे आज दुपारी असलेल्या कार्यक्रमाची प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकरासह अनेक मान्यवरांना निमंत्रणंच गेली नव्हती दरम्यान या कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांना न बोलवता कार्यक्रमआयोजित करण्याची घाई मुख्यमंत्र्यांनी का केली असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केला आहे राज्य सरकारनं इंदुमिल मधील पुतळ्याची उंची वाढवून त्यासाठी लागणारा जास्तीचा निधी ही उपलब्ध करून देऊन चांगलं काम केलं आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी करुन गरीबांच्या कल्याणासाठी अर्थनिती राबवली असं स्पष्ट प्रतिपादन भाजपानेते देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे

मोदीनॉमिक्सनं जीडीपीची चिंता तर केलीच पण त्यांच्याच कार्यकाळात सामान्यांच्या विकासातून देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे दलालांच्या हातातला बाजार मुक्त करुन तो शेतकऱ्यांच्या हातात दिला शेतकऱ्यांना हमीभाव दिला याबद्दल ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ स्वामीनाथनं यांनीही मोदीजींचं कौतुक केलं आहे त्याच्यांच कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अकराव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर गेली राष्ट्रवादाला विकासाची जोड दिल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन भारत उदयाला आला आहे चीनविरुद्धच्या संघर्षात व्यूहात्मक मोर्चबांधणी करणारा हा नवीन भारत साऱ्या जगानं पाहिला आहे असंही त्यांनी सांगितलं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या तालुका शाखेच्या वतीनं संपूर्ण तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आलं

ते आज नांदेड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते

भारतीय नौदलाचं भूषण असलेली विराट युद्ध नौका आता इतिहास जमा होणार आहे या युद्धनौकेचं संग्रहालयात तसंच उपहारगृहात रुपांतर करण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला आहे उद्या मुंबईहून ही युद्धनौका गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यातल्या अलंग इथं नेण्यात येईल आणि तिथं तिचं सुट्या भागात रुपांतर करण्यात येईल ग्रामीण भागातील सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कर्जामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढून तसचं महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता एक राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे हा अभ्यासगट येत्या तीन महिन्यात अभ्यास करुन अंतरीम अहवाल सादर करेल अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन करत आंदोलन करण्यात आले धुळे इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं

अशी माहिती एसटी महामंडळाच्या सांगली जिल्हा विभागीय अधिकारी अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे

वाहतूकीचे प्रतिटन दर मर्यादित ठेवल्याने याला मोठा प्रतिसाद मिळाला असंही त्यांनी सांगितलं

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या सरीता बालाजी बिरकिले तर उपसभापती पदी याच पक्षाच्या ज्योत्सना राजु गोडबोले यांची आज निवड करण्यात आली राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीयोजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला यांची माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकारला दिले आहेत भाजपानेते आमदार आशिष शेलार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं हे आदेश दिले

याबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी उच्च न्यायालयानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे नांदेड जिल्ह्यात शासकीय तसंच खासगी रुग्णालयातल्या प्राणवायूच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथं अतिरिक्त प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची सुरुवात आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली नांदेड शहरातले डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वद्धकीय महाविद्यालय रूग्णालय आणि गुरू गोविंदसिंघ स्मारक शासकीय रुग्णालय यांना अतिरिक्त प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे

तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही घसरण झाली आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पठ्णि इथल्या नाथसागर धरणातून आज सकाळी वाढवण्यात आलेला विसर्ग दुपारनंतर कमी करण्यात आला

नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे धर्माबाद भोकर ऊमरी बिलोली नायगाव देगलूर आणि मुखेड या तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला असून शेतात पाणी शिरलं आहे तर अनेक ठिकाणी रस्ते वाहतुक ठप्प झाली आहे हदगाव तालूक्यातल्या पर्विगा आणि कयाधू नद्यांना पूर आले आहेत या पुरामुळं शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी डॉ विड्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यानंकडे केली जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी भागात संध्याकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली आहे मुंबईत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला कोरोनाचं कारण दिलं असलं तरी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाचे आंदोलन होईल यामुळे केलेली असावी असा संशय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे मराठा समाजाचा आवाज पूर्णपणे दाबून टाकण्यासाठी महाभकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करत असून मुख्यमंत्र्यांना सत्तेच्या मोहा पलीकडे काही दिसत नाही

त्यांचे पार्थिव आज रात्री दहा वाजता विशेष विमानाने पूण्यात आणलं जाणार असून उद्या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे जागतिक बाजारातल्या संमिश्र कलाचे पडसाद आज मुंबई शेअर बाजारात दिसून आले

क्रीडा स्पर्धावर सट्टा चालवल्याच्या कारणावरून ही कारवाई केल्याचं गूगलकडून सांगण्यात आलं आहे येत्या दोन दिवसात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात ब याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे